सिम्बायोसिस संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते

भारतात शिक्षण घेण्यात मुलींची संख्या वाढत असल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं पुणे शहराला मोठी शैक्षणिक परपरा आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला राज्यपाल चे विद्यासागर राव शिक्षणतज्ज्ञ डॉक रे सोनम वांगचूक आणि अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते

दुष्काळ उपाय योजनांबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले

त्याच्या आधारावर पीक परिस्थिती जी आहे याचे संपूर्ण आकालन आमच्या समोर येत आहे

त्याआधी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घर निर्मितीला वेग देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला

मराठवाडा विदर्भात मत्स्य व्यवसायासाठी फिरते वाहन योजना राबवण्याला बैठकीत मान्यता देण्यात आली

मात्र बंदी घातलेल्या फ क्यांची ऑनलाईन विक्री मोठ्या आवाजाचे फ के आणि मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचवणारे फ के यांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे

दरम्यान पर्यावरण मंत्रालयानं स्वस्थ दिवाळी हरित दिवाळी अभियानाला सुरवात केली आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संगणक आणि इलेक्ट्रॉनिक तज्ञाशी नवी दिल्लीतून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत मै नही हम या सामाजिक उत्तरादायीत्वाशी संबंधित अप्रज्ञा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

त्यामुळं दिवाळीपूर्वीच पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

उे कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीचा घेण्यात आला होता त्यानुसार काल महापालिकेत महापौर मुक्ता िळिक यांनी सर्वपक्षीय गाजेते आणि प्रशासनासोबत बैठक घेउना पाणी प्रवठ्याचे नवं वेळापत्रक जाहीर केलं त्यानुसार सोमवारपासून पुण्याला रोज एक वेळ पाच तास प्रेशा दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलं पाणी पुरवठा वेळापत्रक तयार करण्यात आलं असून विभागवार पाणी कधी सोडणारा हे यात स्पस करण्यात आलं आहे

आता हे सरकार ने योजना दिल्याबद्दल आनंद झाला आहे

जीवसंजीवनी क्रिया हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदायी ठरणाऱ्या जीवसंजीवनी क्रियेबाबत मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य भारतीय भूलतज्ज्ञ संघ ज्ञा यांच्यामार्फत काल कार्यक्रम घेण्यात आला या प्रशिक्षण कार्यक्रमाला भे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माहिती घेतली हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ही क्रिया महत्त्वपूर्ण असल्याच सांगत मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं लसीकरण राज्यात नोव्हेंबर महिन्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविली जाणार असून त्या अनुषंगान गावोगावी तसेच शाळा अंगणवाडी केंद्रांतल्या मुला मुलींचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे

ऑफलाईन परीक्षा सरकारी सेवेतल्या कर्मचारी भरतीसाठी चालविलं जाणारं महापरीक्षा पोटिल रद्द करण्यात यावं आणि सर्व नोकर भरती परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं जिल्हा निवड समिती मार्फत घेण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीनं केली आहे समितीतर्फे काल आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांना निवेदन देण्यात आलं जालना साखर कारखाना साखर कारखान्यांनी पारदर्शक कारभार करून शेतकऱ्यांचं हित जोपासावं असं सल्ला राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे

यात्रा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या प्रेप्याची सुरुवात आजपासुन लातूर जिल्ह्यातून होत आहे

या काळात लातूर नांदेड आणि परभणी जिल्ह्यात कॉंग्रेस नेत्यांच्या सभा होणार आहेत